सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधातल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय कृषी मंत्री आणि वाणिज्य मंत्र्यांबरोबर बैठक स्वयंसेवी संस्था शासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिर आयोजण्याचं राजेंद्र शिंगणे यांचं आवाहन कोरोनावरील लसीच्या मान्यतेसाठी जगभरातल्या कंपन्यांचे तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज सादर महाराष्ट्रासह देशातल्या पाच सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांमधील बाधित रुग्णांमध्ये गेल्या महिन्यात घट झाल्याची आरोग्य सचिव राजेश भूषण यांची माहिती केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर वाणिज्य मंत्री पियूष गोयल या बैठकीला उपस्थित होते सरकारनं काल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं दरम्यान देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या राज्यात उग्र आंदोलन करणार आहे समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे यांनी सांगितलं या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचं रास्त संरक्षण द्या केंद्र सरकारनं केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचं कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे स्वयंसेवी संस्था शासकीय यंत्रणेतले सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरं आयोजित करावीत थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी आणि तिर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरं आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे

शिंगणे यांनी मुंबई आणि ठाणे ी शिल्या रक्तपेढीच्या प्रतिनिधी यांची तातडीनं बैठक घेतली

काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार नवं वेळापत्रक उद्यापासून लागू होणार आहे की या निर्णयामुळे आमचा त्रास वाढेल असं प्रवाशाचं म्हणणं आहे लोकल रद्द न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलं नियंत्रक आणि महालेखापाल कॅगने जलयुक्त शिवार योजनेत सुधारणात्मक शिफारसी केलेल्या असताना राज्य सरकारनं ही योजनाच गुंडाळून टाकल्याचा आरोप भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे अकोला शिं वार्ताहरांशी बोलताना सावरकर यांनी जे शेतकरी पूर्वी एक पीक घेत होते ते आता या योजनेमुळे दोन पीकं घेतात तसंच पाणी पुरवणाऱ्या टॅंकर्सची संख्या कमी झाल्याचं या अहवालात नमूद असल्याचं सांगितलं

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीतून सत्यच बाहेर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान या चौकशीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे

कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे गेल्या पंचवीस दिवसांमध्ये दररोज नवीन रुग्णांची संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे

काल एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

आध्रुनिक न्यायप्रणाली वापरून सहकारातील प्रलंबित खटल्याचे निकाल लवकर लावले जातील अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी

कुलाबाला यांनी दिली कुलामपूर येथील सहकार न्यायालयाचं उद्घाटन ऑनलात्त पद्धतीने करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार अपील न्यायालयाचे अध्यक्ष जी

सानप उपस्थित होते उलामपूर येथील न्यायालयाच्या कक्षेत वाळवा शिराळा पलूस आणि कडेगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे या न्यायालया मुळे सांगली श्विल्या सहकार न्यायालया वरील कामकाजाचा भार कमी होणार आहे

फायझर आणि बायोटेक यांनी युरोपिय महासंघाकडे काल मान्यतेसाठी अर्ज केला लसीला मंजूरी मिळाली तर युरोपमधल्या देशात पुढील वर्ष सुरू होण्याआधीच लस उपलब्ध होईल रशियाच्या सहकार्यानं डॉ रेड्डीज तयार करत असलेल्या लसीची वैड्यकीय चाचणी लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉ रेड्डीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल दिली

महाराष्ट्रासह कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमधल्या सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या महिन्याभरात कमी होत आहे असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं लसीकरणाची उपयुक्तता आणि सूरक्षितता याबाबत सर्व संबंधित विभाग तसंच लस उत्पादक कंपन्या यांनी एकत्र येऊन जनजागरण करावं असं आवाहन त्यांनी आज केलं याबाबतची मार्गदर्शक तत्व केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच जाहीर करणार आहे

केंद्र सरकारनं भविष्यात वायू प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केला होता त्यानंतर मनपा आयुकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून शहराचा वायू शुद्धीकरण आराखडा तयार करण्यात आला या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वीस कोटी रुपयांचं अनुदान प्राप्त झाल्याची माहिती अधिकारी नितीन वंजारी यांनी दिली आहे लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या लोदगा शिल्या अल्मॅक टिशू कल्चर लॅबला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मान्यता दिली आहे या प्रयोगशाळेमध्ये बांबूच्या वेगवेगळ्या पाच जातींची रोपं तयार केली जातात बांबू रोपं तयार करणारी ही देशातली नववी तर मराठवाड्यातली पहिलीच अधिकृत टिशू कल्वर लॅब ठरली आहे ही रोपं विषाणूमुक्त आणि जनुकीय दृष्ट्या योग्य आहेत का याची तपासणी करण्यासाठी विशिष्ट प्रमाणीकरण करावं लागतं लोदगा धिल्या प्रयोगशाळेने या सर्व तपासण्या पूर्ण केल्या असल्यानं ही राज्यातली अशा प्रकारची एकमेव प्रयोगशाळा ठरली आहे

जिल्हाधिकारी डॉ विपीन ठेनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे गर्दी टाळण्यासाठी वित्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थीं सम तारखेला तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विषम तारखेला शाळेत येण्याची सूचना करण्यात आली आहे

केंद्रसरकारनं कोरोना काळात सर्वाधिक निधी राज्याला दिला मात्र तरीही पुरेशा उपाय योजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असून केंद्रानं दिलेल्या निधीचा विनियोग कसा झाला हे राज्य सरकारनं जाहीर करावं असं ते यावेळी म्हणाले यवतमाळ श्वे पांढरकवडा येथून जाणाऱ्या नागपूर हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टिप्पर वर ट्रॅव्हल्स बस आदळल्यानं झालेल्या अपघातात चालकासह दोन जण ठार झाले असून चौघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत या अपघाताची दृष्य हॉटेल बाहेरील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहेत अपघात स्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केलं

चक्रीवादळ बु्रेवी आज रात्री श्रीलंकेच्या त्रीकोमाली भागाला धडकण्याची अपेक्षा आहे परवा पहाटे ते तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचेल